कर्नाटकमधल्या बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे काल झालेल्या सुनावणीच्या वेळी कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांच्या वतीनं ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला विधानसभा अध्यक्ष बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत आणि त्यांच्या राजीनाम्याबाबत आज निर्णय घेतील मात्र परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आपला निर्णय न्यायालयानं बदलला पाहिजे असं सिंघवी यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठाला सांगितलं या आमदारांच्या राजीनाम्यांबाबत निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना देता येऊ शकतात आणि आमदारांना अपात्र ठरवण्याबाबतचा निर्णय ते नंतर घेऊ शकतात असा युक्तिवाद बंडखोर आमदारांच्या वतीनं ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी केला कर्नाटक सरकार अल्पमतात आलं आहे आणि आपले राजीनामे स्वीकारायला नकार देऊन विधानसभा अध्यक्ष आपल्याला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सरकारच्या बाजूनं मतदान करायला भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असं बंडखोर आमदारांनी न्यायालयाला सांगितलं दरम्यान आपण राज्यघटनेला अनुसरून काम करत असल्याचं विधानसभा अध्यक्ष के

रमेश यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर आपण पुढची कृती करू असं ते म्हणाले शहीद जवानांच्या कुटुंबांना आणि अपंगत्व आलेल्या जवानांना दिल्या जाणाऱ्या एक रकमी नुकसान भरपाईत महाराष्ट्र सरकारनं भरीव वाढ केली आहे

बिहारमधल्या पाच जिल्ह्यातली पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे तर आसामच्या वरच्या भागात पूरस्थितीत सुधारणा झाली आहे बिहारमधे सितामढी मधूबनी कटिहार पुर्णिया आणि मुजफ्फरपूर या जिल्ह्यांमधे आणखी काही भागात पुराच्या पाण्याचा जोर वाढल्यानं परिस्थिती अधिक बिकट झाली आहे

पाणी ओसरू लागल्यानं अपर असममधली पूरस्थिती आता सुधारत आहे मात्र लोअर असममधल्या स्थितीत बदल झालेला नाही

या कामी लष्कराच्या पाच तुकड्या तैनात केल्या आहेत

केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी काल पूर्यस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर बातमीदारांना ही माहिती दिली

लोकसभेनं यापूर्वीच मंजूर केलेल्या या विधेयकाला काल राज्यसभेतही मंजुरी मिळाली या विधेयकात एक केंद्रीय विद्यापीठ आणि केंद्रीय आदिवासी विद्यापीठ अशी दोन नवी विद्यापीठं स्थापन करण्याची तरतूद आहे

हरयाणामध्ये सोनिपत जिल्ह्यात राय इथं जागतिक दर्जाचं क्रीडा विद्यापीठ उभारण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं पूर्णपणे खेळांशी संबंधित असलेलं हे पहिलं विद्यापीठ असेल असं राज्याचे क्रीडामंत्री अनिल विज यांनी सांगितलं भ्रष्टाचार काळ्या पैशाची निर्मिती आणि बेनामी व्यवहारांना आळा घालण्यासाठी स्थावर आणि जंगम मालमत्ता आधार क्रमांकाशी जोडण्यासंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली सरकारकडून उत्तर मागवलं आहे

आयकर विवरणपत्रात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यामुळे आयटीआर दोन आणि आयटीआर तीन मध्ये विवरणपत्र दाखल करताना करदात्यांना अडचणी येत असल्याचं वृत्त समाजमाध्यमांमध्ये पसरलं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आज आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्णय देणार आहे

या विरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती

दोन्ही बाजूंचे दावे प्रतिदावे ऐकल्यानंतर फेब्रुवारीमधे राखीव ठेवलेला निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अहमद युसूफ आज सुनावणार आहेत

माहितीची देवाण घेवाण उभयपक्षी क्षमता निर्मिती आणि उचित व्यवहारांची देवाण घेवाण यांच्या माध्यमातून दहशतवादाच्या विरोधात दोन्ही देशांमधलं सहकार्य अधिक मजवूत करण्याच्या उपायांविषयी या बैठकीत चर्चा झाली

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टीन लेगार्ड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे युरोपियन सेंटूल बँकेच्या प्रमुख पदासाठी त्यांचं नामनिर्देशन झाल्यानं त्यांनी राजीनामा दिला आहे

लेगार्ड यांच्या नामनिर्देशाला युरोपियन कॉन्सिलनं मान्यता दिली तर त्या सेंट्रल बँकेच्या पहिल्या महिला प्रमुख ठरतील जर्मनीच्या संरक्षणमंत्री उर्सुला व्हान डेर लेयन यांची युरोपीय आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे

कोलंबो िब्झालेल्या नवव्या सार्क चित्रपट महोत्सवात भारताला सहा पुरस्कार मिळाले आहेत नागरकिर्तन या बंगाली चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला या चित्रपटाचे दिग्दर्शक कौशिक गांगुली यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला रिद्वी सेन यांना उत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि मुंबई अम्निशमन दलाचं मदत कार्य अद्यापही सुरु असून ढिगाऱ्याखाली अद्यापही काही जण असल्याची शक्यता व्यक्त होत आहे उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूत स्थापन केल्या जाणा या दोन संरक्षण औद्योगिक कॉरिडॅरच्या प्रगतीचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल आढावा घेतला या कॉरिडॉरच्या कामांना गती द्यावी असे निर्देश त्यांनी अधिका यांना दिले

डोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि किदंबी श्रीकांत आज एकेरीत खेळणार आहेत पाचव्या मानांकित सिंधूचा सामना जपानच्या आया आहोरीशी तर आठव्या मानांकित श्रीकांतचा सामना जपानच्या केंता निशीमोतो याच्याशी होणार आहे